दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत चालणा या या अभियानाच्या सुरुवातीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली श्रेन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे केली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वच्छ भारताचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जनतेला एकत्र आणण्याकरता हे अभियान आहे

रुपयाची घसरण आणि चालू खात्यातली तूट रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली ध्वें काल झालेल्या बैठकीत हे निर्णय झाले देशाच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत रिजर्व बँकेचे गवर्नर उर्जित पटेल अणि अर्थमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना माहिती दिली सरकारचे हे निर्णय अर्थपूर्ण बदल घडवून आणतील असा विश्वास आर्थिक व्यवहार सचिव एस

गर्ग यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनाच्या शूभेच्छा दिल्या आहेत

प्रधानमंत्र्यांनी विश्वेश्वरैया यांना आदरांजली वाहिली आहे गणेशोत्सवादरम्यान काल दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं

यंदा पर्यावरण पूरक गणेशमूर्तींची संख्या वाढली असून मुंबईत विसर्जनादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही गणेशोत्सवादरम्यान मुंबई शहर परिसरामध्ये एकही बेकायदा मंडप नाही असा दावा महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात केला आहे

रामकुमार रामनाथन सर्बियाच्या लस्की जेरे कडून तर प्रज्ञेश गुणेक्षरन दुसान लाजोविक कडून पराजित झाला आज दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी या जोडीची गाठ निकोल मिलोजेविक डनिलो पेट्रोविक या जोडीशी पडेल एकदिवसीय क्रिकेट च्या आशिया चषक स्पर्धेला आज दुबईत सुरुवात होत आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघांचा पहिला सामना मंगळवारी हाँगकाँगशी होणार आहे तर बुधवारी भारत पाकिस्तान मुकाबला होणार आहे आज स्पर्धेतला पहिला सामना श्रीलंका आणि बांगला देश संघात होणार आहे